यामतदानासाठीप्रशासकीययंत्रणासज्जझालीआहे

कोरोनाप्रादुर्भावाच्यापार्श्वभूमीवरहोणारीहीपहिलीचनिवडणूकअसल्यानंआरोग्यविषयकसर्वनि यमांचीकाटेकोरअंमलबजावणीप्रत्येकमतदानकेंद्रावरहीकेलीजाणारअसुनयावेळीप्रथमचप्रत्येक मतदानकेंद्रावरस्वतंत्रवैदयकीयअधिकाऱ्याचीनियुक्तीकरण्यातआलीआहे

अमरावतीविभागशिक्षकमतदारसंघनिवडण्कीतमतदारांनाख्शकरण्यासाठीपैठणीसा ड्याआणिपैशाचंवाटपकेलंजातअसल्याचाप्रकारयवतमाळमध्येउघडकीलाआलाआहे अपक्षउमेदवारकिरणरामरावसरनाईकयांच्याकार्यकर्त्याशिक्षकांनीआर्णीइथंएकाघरातहेसाहित्य ठेवलंहोतं

जीनोव्हा बायोफार्माबायोलॉजिकल ई आणि डॉरेड्डीज या कंपन्यांच्या पथकांशी त्यांनी

माहितीआणिप्रसारणमंत्रालयानंकोरोनाविषाणूविषयीजनजागृतीमोहीमस्रुकेलीआहे

ग्रुद्वारांमध्येसकाळपासूनभजन कीर्तन कथा व्याख्यानअसेकार्यक्रमस्रुआहेत म्ंबईतकोरोनाच्यापार्श्वभूमीवरग्रुद्वारांमध्येग्रुनानकजयंतीऑनलाईनसाजरीकेली जातआहे

प्रत्येकाशीसन्मानानेआणिप्रेमपूर्वकआदरानेवागण्याचीत्यांचीशिकवणआजच्याकाळातखूपमह त्वाचीआहे असंमुख्यमंत्र्यांनीआपल्यासंदेशातम्हटलंआहे

ज्येष्ठसमाजसेवकबाबाआमटेयांचीनातआणिवरोराइथल्यामहारोगीसेवासमितीच्याम् ख्यकार्यकारीअधिकारीडॉ

त्यांनी आनंदवनातल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शनघेऊन आत्महत्या केल्या चंसमोर आलंआहे

शीतलआमटेसध्याआनंदवनाचीसंपूर्णजबाबदारीसांभाळतहोत्या

वर्ल्डइकॉनॉमिकफोरममध्येएक्सपर्टनेटवर्कऑनह्य्मॅनिटिरिटीरिस्पॉन्सम्हणूनहीत्याहातभार लावतहोत्या

गेल्याकाहीमहिन्यांपासूनआमटेपरिवारातअंतर्गतसंघर्षपेटलाहोता हावादअनेकदाचव्हाट्यावरहीआला

कोनाळभरडोंगरवाडीतिलारीप्रकल्पाचेबाधितम्हणूनत्यांनाविस्थापितव्हावंलागलंहोतं

वीजेअभावीगवसकुटुंबाच्यादैनंदिनजगण्याची घरातल्याम्लांच्याशिक्षणाचीहीपरवडझाली

केंद्रसरकारनंशेतकऱ्यांनाकेंद्रस्थानीठेवूनकृषीकायद्यांच्यामाध्यमातूनकेलेल्यास्धारणां मुळेशेतकऱ्यांनाआताआपल्याराज्यातूनद्सऱ्याराज्यातकोणत्याहीअडचणीशिवायआपलाशेत मालविकणंसोप्पझाल्याचंकृषीमंत्रालयानंम्हटलंआहे

हिंगोलीजिल्ह्यातल्यावारंगाफाट्याजवळआजद्पारीमोटारसायकलआणिट्रकच्याधडके तदोघांचाजागीचमृत्यूझाला

याप्रकरणीआखाडाबाळापूरपोलीसठाण्यातगुन्हादाखलकेलाआहे रायगडजिल्ह्यातमुंबईप्णेमहामार्गावरबोरघाटातशिग्रोबामंदिराजवळआजकारउलटून चारजणजखमीझाले

जिल्ह्यातद्सराअपघातआडोसीटनेलजवळझाला

पालघरमधल्याकेळव्याच्यास्प्रसिद्धशितलादेवीमातेच्यामंदिरातरात्रीकार्तिकीपोर्णिमे च्यादीपोत्सवानिमित्तानंरामकंडावरएकहजारदिवेलावूनदिव्यांनीरोषणाईकरण्यातआलीहोती त्याम्ळेसंपूर्णमंदिरआणिपरिसरदिव्यांच्याप्रकाशानंउजळूनगेलाहोता